परस्पर चर्चा आणि संवाद लोकशाही अधिक मजबूत करणारे असतात अशीच सरकारची स्पष्ट भूमिका असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे केंद्र सरकारनं राबवलेल्या अनेक योजनांची माहितीही त्यांनी आपल्या भाषणातून दिली

उद्या संसदेत मांडल्या जाणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाचं प्रसारण उद्या सकाळी दहा वाजून दहा मिनिटांपासून आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरुन प्रसारित होईल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 कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल केलेल्या सहा पैकी तीन जणांना काल घरी सोडण्यात आलं या तीघांचेही नमूने दुसऱ्यांदा चाचणीसाठी पाठवले होते

शिक्षणासाठी चीनमध्ये असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या तीनही विद्यार्थिनींना कोरोना विषाणूची लागण झालेली नसून त्या सुखरूप आहेत अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे सुमेना हमदुले झोया हमदुले आणि सादिया मुजावर या तीन विद्यार्थिनी शिक्षणासाठी चीनमध्ये आहेत या तीघीही खेडमधल्या आहेत त्यांच्यापैकी सादिया बशीर मुजावर हिच्याशी जिल्हाधिकाऱ्यांनी थेट संपर्क साधला होता

विधानपरिषदेच्या यवतमाळ अल्या जागेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे जिल्ह्यातील सात मतदान केंद्रावर मतदान होत आहे या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपाच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होत आहे शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी हे महाविकास आघाडीचे तर सुमित बाजोरिया हे भाजपाचे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या व्यवहार्यतेची फेरतपासणी केली जाणार असल्याचं राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या अयोग्य आहे असं तज्ज्ञांचं मत असल्याचं पवार यांनी सांगितलं आहे

राज्यातल्या स्टार्टअप्ससाठी कार्य करणारी अग्रगण्य संस्था महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि मुंबईतली भारतीय तंत्रज्ञान संस्था आयआयटीनं या समिटचं आयोजन केलं आहे

समान काम समान वेतन कामाची निर्धारित वेळ निवृत्तीवेतन आदी मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी आज आणि उद्या संप प्कारला आहे यामुळे आजपासून सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत मत्स्य पालन आणि मत्स्य व्यवसायाला प्रक जोडधंद्याना चालना मिळावी यासाठी नंदुरबार श्रेल्या कृषी विज्ञान केंद्रात तीन दिवसांच्या प्रशिक्षण शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं

या सोडतीन्सार वसई पंचायत समितीत मागास प्रवर्ग महिला वर्गासाठी तर पालघर पंचायत समितीत अनुसूचित जमाती महिला वर्गासाठी आरक्षण घोषित करण्यात आलं आहे